केंद्र सरकारनं राफेल विमान खरेदी करारातल्या पुराव्याच्या कागदपत्रांना घेतलेला आक्षेप सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला आहे फ्रान्स समवेत करण्यात आलेल्या राफेल कराराच्या निकालाची फेरतपासणी करण्यासाठी ज्या दस्तऐवजावर विशेषाधिकारी असं नमूद केलं आहे त्यावर अवलंबून राहता येणं शक्य होणार नाही अशी प्राथमिक हरकत केंद्र सरकारनं घेतली होती त्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला आहे न्यायालयात सादर केलेली कागदपत्रं मान्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे याचिकाकर्त्यांनी गोपनीय दस्तावेज अवैध मार्गांनी प्राप्त केल्याचं आणि त्याचा उपयोग फेरविचार याचिकांच्या समर्थनासाठी केला जात असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं होतं काँग्रेस पक्ष फक्त पैसा ल्टण्यासाठी सत्तेत येऊ पहातो आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आज ग्जरात मधल्या जुनागढ इथे त्यांनी प्रचारसभा घेतली त्यावेळी ते बोलत होते कर्नाटक आणि मध्य प्रदेश हे काँग्रेसचे एटीएम बनले असल्याची टीकाही पंतप्रधानांनी यावेळी केली

त्याआधी राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्यासह अमेठीतून प्रचार फेरी काढली नव मतदारांनी आपलं पहिलं मत प्लवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी समर्पित करावं या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याची स्वतःहून दखल घेत निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांकडून याबाबत अहवाल मागवला आहे लष्कराच्या कार्याचा राजकीय प्रचारासाठी वापर करू नये असा इशारा निवडणूक आयोगानं याआधी दिला होता त्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा अहवाल मागवला आहे काल लातूर जिल्ह्यातील औसा इथल्या सभेत पंतप्रधानांनी हे वक्तव्य केलं होतं आणि त्यावर आक्षेप घेत काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आयोगानं याबाबत कारवाई करावी अशी मागणी केली होती

या टप्प्यात वीस राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांतल्या एक्क्याण्णव मतदारसंघांत मतदान होणार आहे यात महाराष्ट्रातल्या सात मतदारसंघांचा समावेश आहे

संबंधित मालिकांच्या निर्मात्यांना त्यांचं म्हणणं मांडण्यास सांगितलं असून त्यांचं उत्तर आल्यानंतर योग्य ती कार्यवाही आयोगाकडून करण्यात येईल असं शिंदे यांनी सांगितलं

या भागात काल नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हे प्रतिपादन केलं आहे जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट या संघटनेचा प्रमुख यासिन मलिक याला आज राष्ट्रीय तपास संस्थेनं अटक केली असून त्याला चौकशीसाठी दिल्लीत आणण्यात आलं आहे फुटीरतावादी आणि दहशतवादी गटांना पैसा पुरवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं यासिन या वर्षीच्या फेब्रवारी महिन्यापासून जम्मूकाश्मीर पोलिसांच्या ताब्यात होता

या मतदारांना सहजपणानं मतदान करता यावं यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत रँप चाकाची खुर्ची मदतनीस मोफत वाहतूक सुविधा मतदान यंत्रांवर आणि मतदार ओळखपत्रावर ब्रेल लिपीची उपलब्धता यांचा या सुविधांमध्ये समावेश असल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे

मात्र अडत व्यापारी हळद खरेदीसाठी पुढाकार घेत नसल्यामुळं शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे